देशांमधले संबंध अधिक दृढ होतील प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास इंधन दरवाढीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित मनसुख हिरेन हत्त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा विधानसभेत गदारोळ

भारत आणि बांगलादेशमधील दळणवळण अधिक सुकर व्हावं यासाठी त्रिपुरा ते बांगलादेश दरम्यान उभारण्यात आलेल्या मैत्री सेतूचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना या ही या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांच उद्घाटन आणि भूमिपूजनही करण्यात आलं

आज सकाळी कामकाज सुरु होताच पेट्रोल डिझेल तसंच गॅससिलेंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी विरोधकांनी केली काँग्रेस डावे पक्ष द्रमुक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजीला सुरुवात केली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांनी जागेवर जाण्याचं आवाहन करून प्रश्रोत्तराचा तास सुरु केला मात्र गदारोळ कायम राहिल्यामुळे लोकसभेच कामकाज तहकूब करण्यात आलं

पैसे भरण्याच्या आणि वितरणाच्या पद्धतीत अधिक पारदर्शकता यावी आणि बँक खात्यात थेट पैसे जमा व्हावेत यासाठी भारतीय अन्न महामंडळानं घेतलेल्या निर्णयाचं केंद्र सरकारनं समर्थन केलं आहे लोकसभेत यासंदर्भातल्या पुरवणी प्रशाला उत्तर देताना ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी आज हे समर्थन केलं अकाली दलाच्या सदस्य हरसिमरत कौर बादल यांनी हा प्रश्र उपस्थित केला होता या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हितावर विपरित परिणाम होत असल्याचं त्या म्हणाल्या तर डिजिटल व्यवहारामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण होत असल्याचं गोयल म्हणाले फक्त पंजाब हे एकच राज्य या निर्णयाला विरोध करत असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान पंजाबकडून त्यांच्या उत्पादनाच्या आणि जमिनीच्या नोंदींबद्दल सविस्तर माहिती केंद्रसरकारनं मागितली आहे मनसुख हिरेन हत्त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली त्यांच्या मागणीनंतर मुंबईत आत्महत्या करणारे दादरा नगरहवेलीचे खासदार मोहन देलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांनाही अटक करावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली या दरम्यान भारतीय जनता पार्टीसह विरोधी पक्षांचे सदस्य तसेच सत्ताधारी शिवसेनेचे सदस्य आक्रमक झाले

कामकाज पुन्हा सुरू होताच तालिका सभापती राजन साळवी यांनी सभागृहाचं कामकाज आणखी अध्या तासासाठी तहकूब केलं

यानंतर दोन वाजता कामकाज पुन्हा सुरु झालं त्याआधी प्रशोत्तराच्या तासात झिशान सिद्दीकी यांच्या तारांकित प्रशाला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वांद्रे ते कुलाबा दरम्यान किनारपट्टीवरील एसआरए योजनेतील विकासकाला मिळणाऱ्या भागाचा लीलाव करण्याचा विचार मांडला सर्वोच्च न्यायालयात मराठा समजाच्या आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान राज्य आणि केंद्र सरकारने मांडलेल्या भूमिकेबाबत माहिती देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं निवेदन करावं असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले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

यासंदर्भात अनेक अडचणी आणि समस्या आणि प्रश्न आहेत ते सोडविण्याच्या दृष्टीने समिती गठीत करून विशेष बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असं थोरात यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमांतून विद्यार्थ्याशी संवाद साधतात

खासदार राहुल शेवाळे यांना यावेळी राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देण्यात आला राज्यपालांनी काल रामकथामाला या दिपाली पटवाडकर लिखित पुस्तकांचं प्रकाशनही राजभवनात केलं या पुस्तकात रामायणासंर्दभात विविध देश आणि संस्कृतीमधल्या साहित्य कला यासंबंधी माहिती संकलित केली आहे

राज्यात काल जागतिक महिला दिनानिमीत्त महिलांसाठी विवेष लसीकरण मोहीम राबवली गेली

जिल्ह्यात काल एकही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद झाली नाही

जिल्ह्यात काल सात नव्या रुग्णांचीही नोंद झाली तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला

महापालिकेचे आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी काल यासंदर्भातला आदेश जारी केला निशित केलेल्या हॉटस्पॉट क्षेत्रांमधे माजिवडा मानपाडा कळवा ढोकाळी नौपाडा वागळे इस्टेटचा काही भाग आणि लोकमान्य नगरमधल्या काही चाळी आणि इमारतींचा समावेश आहे बीड जिल्ह्यातही वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना कोरोनाची एन्टीजन चाचणी बंधनकारक केली आहे जे व्यापारी चाचणी केल्याशिवाय दुकानं सुरु करतील त्यांच्याविरोधात कारवाई करायचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जारी केले आहेत अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लग्न समारंभावराचं चित्रकरण करायचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे यात कोणी उपस्थितीच्या मर्यादेच्या उल्लंघन करताना आढळलं तर त्यांच्याविरोधात कारवाई करायचा इशारा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिला नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं नाशिक मालेगाव निफाड आणि नांदगाव या चार तालुक्यात इयत्ता दहावी आणि बारावी वगळता शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजू ते काटेपूर्णा दरम्यान हावडा मुंबई गितांजली एक्स्प्रेसचा शेवटचा डबा आज रुळावरून घसरला या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त नाही डबा घसरताच रेल्वे थांबली मोठा आवाज झाल्याने गाडीतील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती रेल्वेचे अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान या अपघातामुळे दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती

धुळे शहरात मालेगाव रोडवरील एका बारदान गोदामाला आज सकाळी लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबीच्या साहाय्यानं गोदामाची भिंत फोडण्यात आली

आगीत शंभर टक्के भाजल्याने मालक आणि एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली